राज्यातील ओल्या दुष्काळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर प्राथमिक अहवाल सादर केला

याशिवाय राज्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक लवकरच पाठवण्याचे निर्देश अमित शहा यांनी दिले आहेत असंही मुख्यमंत्र्यांनी या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं पंचनामे आदेश अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या खरीप पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्याचं काम उद्यापर्यंत युद्धपातळीवर पूर्ण करावं असे निर्देश मुख्य सचिव अजोय मेहता यांनी काल दिले अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिवांनी सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला जिल्हानिहाय कृषीक्षेत्राचं किती नुकसान झाले याची माहिती घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पंचनाम्यांचं काम जलद गतीनं करताना ते अचूकपणे होईल याकडे लक्ष द्यावं अशी सूचनाही मुख्य सचिवांनी केली नकसान पाहणी दरम्यान पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कालही अनेक जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोचले होते पुण्याचे संपर्कमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल मावळ पुरंदर इंदापूर आणि बारामती तालुक्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या फळबागांची पाहणी केली वेळ पडल्यास कर्ज काढू पण अतिवृष्टीप्रस्त सर्व शेतकऱ्यांना योग्य ती आर्थिक मदत देऊ असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला राष्ट्रवादी काँप्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बांधावरच पाटील यांची भेट घेऊन परिसरातल्या नुकसानीबद्दलची माहिती त्यांना दिली युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी काल नाशिक जिल्ह्यातल्या मोहाडी गावात जाऊन द्राक्ष पिकाच्या नुकसानीची पाहणी केली खासदार डॉ सूजय विखे यांनी काल अहमदनगर जिल्ह्यातल्या शेक्गाव तालुक्यात नुकसान झालेल्या पिकांची बांधावर जाऊन पाहणी केली अकोल्याचे संपर्क मंत्री डॉ रणजीत पाटील यांनी काल मूर्तिजापूर तालुक्यातल्या विरवाडा घुंगशी मुंगशी गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली जालना जिल्ह्याचे संपर्कमंत्री बबनराव लोणीकर यांनी काल भोकरदन आणि अंबड तालुक्यातल्या नुकसानग्रस्त मका सोयाबीन कापूस पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला

गवळी यांनी काल शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी विमा भरलेल्या शेतकऱ्यांना शंभर टक्के विमा तातडीने मंजूर करावा या मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर इथं काल नांदेड हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं

शेतकऱ्यांनी नुकसानीबाबतघे अर्ज कृषी सहायक जिल्हा बँकेकडून भरुन सादर करण आवश्यक असल्याचं प्रशासनाकडून कळवण्यात आलं आहे नकसान राज्याच्या विविध भागात झालेल्या अवकाळी पावसाचा तडाखा आंबा द्राक्ष आणि संत्री यासारख्या फळपिकांना बसला असून त्याचा विपरीत परिणाम फळ निर्यातीवरही होणार असल्याची भीती राज्य कृषी निर्यात संस्थेने व्यक्त केली आहे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्ली इथं भाजपा अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली मात्र सत्ता स्थापनेबाबत कोणताही प्रतिक्रिया दिली नाही राज्यात लवकरच नवं सरकार स्थापन होईल असं मोघम उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनीही काल काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची दिल्लीमध्ये भेट घेतली यावेळी सोनिया गांधींशी फक्त महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत बोलणी झाली नाहीत शिवसेनेकडून रितसर प्रस्ताव आल्याशिवाय त्याविषयी विचार केला जाणार नाही असं शरद पवार यांनी त्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं तर इकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही रामदास कदम यांच्यासह राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली मात्र ही केवळ सदिच्छा भेट होती असं त्यांनी नंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं

करार प्रादेशिक सर्वकष आर्थिक भागीदारी करार अर्थात आरसीईपी मध्ये सहभागी न होण्याचा निर्णय भारतानं घेतला आहे भारतानं या कराराबाबत उपस्थित केलेल्या काही प्रशांवर समाधानकारक उत्तरं न मिळाल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बँकॉक इथं झालेल्या या विषयीच्या परिषदेत आपल्या भाषणात सांगितलं या निर्णयानं देशातील शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे

रविंद्र वायकर यांनी याप्रकरणी दाखल केलेल्या अर्जावर न्यायालयानं हे आदेश दिले आहेत

सांगलीमध्ये आयोजित कार्यक्रमात अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गजवी यांच्या हस्ते त्यांना पदक देऊन गौरवलं जाईल हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यामध्ये शेगाव खोडके इथं साध्या वेषात आरोपी पकडण्यासाठी आलेल्या तेलंगणा पोलिसांनाच अपहरणकर्ते समजून ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली हा प्रकार समजल्यानंतर हिंगोली पोलिसांनी अधिक क्मक मागवून तेलंगणा पोलिसांची ग्रामस्थांच्या तावडीतून सुटका केली या घटनेनंतर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अपघात मुंबई पुणे जुन्या महामार्गावर बोरघाटात काल एका खासगी बसला झालेल्या अपघातात तीन वर्षांच्या बालिकेसह पाच जणांचा मृत्यू झाला चालकाचा ताबा सुटल्यामूळे ही बस बोरघाटात दरीत कोसळली

जळगाव कोलकत्ता इथं आयोजित स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत सीबीएससी सोशल वेल्फेअरच्या संघात जळगावच्या कुमार किशोर पाटील आणि सुभ्रो खानरा यांची निवड करण्यात आली आहे या स्पर्धेसाठी सीबीएसईच्या संघाची निवड चाचणी नुकतीच झाली हे दोघे खेळाडू रुस्तमजी स्कूलचे विद्यार्थी आहेत हवामान् अरबी समुद्रावरच्या माहा नावाच्या चक्रीवादळानं आता तीव्र स्वरूप धारण केलं असुन ते खोल समुद्रात वेरावळ पासून सुमारे साडे सहाशे किलोमीटर अंतरावर स्थीर आहे आज द्पारपर्यंत ते संथ गतीनं किनाऱ्यापासून आणखी दूर जाईल त्यानंतर मात्र दिशा बदलून गतीही वाढवत ते गुजरातच्या दिशेनं पुढे सरसावेल सात तारखेला पहाटे या वादळाचा तडाखा दक्षिण गुजरातच्या किनारपट्टीला बसण्याची शक्यता आहे

दक्षिण गुजरातमध्ये या वादळाच्या तडाख्यानं झोपड्या कच्ची घरं आणि रस्त्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं हे लक्षात घेऊन संबंधित लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यावं असा असा इशारा देण्यात आला आहे दक्षिण गुजरात सौराष्ट्रासोबत उत्तर कोकण किनाऱ्यावरही सतर्कतेचा इशारा देण्या आला असून पालघर मबई ठाण्याजवळचा समुद्र खवळलेला राहील तिथल्या बंदरांवर धोक्याचा बावटा लावण्यात आला असून मच्छीमारांनी समुद्रावर जावू नये असं सांगण्यात आलं आहे

चक्रीवादळाच्या भावामुळे उद्या आणि परवा उत्तर कोकण तसंच खान्देशात मुसळधार पाऊस होऊ शकतो पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातलं पाऊसमानही वाढेल दरम्यान तिकडे बंगालच्या उपसागरावरही अंदमान बेटांजवळ कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून इकडे माहा वादळ शमत नाही तोच तिकडे नवं चक्रीवादळ जन्म घेऊ शकतं मुख्यसचिव माहा चक्रीवादळाच्या पाश्र्वभूमीवर राज्यात विशेषत ठाणे आणि पालघर जिल्ह्याला अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचं राज्याचे मुख्य सचिव अजोय महेता यांनी काल केंबिनेट सचिवांना सांगितलं दरम्यान गुजरात महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरील संभाव्य आपत्तीला तोंड देण्यसाठी नौदल तट रक्षक दल आणि इतर सुरक्षा यंत्रणा सज्ज आहेत